मुस्लिम समाजातल्या मागास जातींना आरक्षण देण्याची मागणी करीत विधान सभेत विरोधी पक्षांनी गदारोळ केला त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते आयोगाचा अहवाल आल्यावर याबाबत निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं या प्रश्नावरून एम आय एम आणि काँग्रेस सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झडली मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या आत्महत्याग्रस्त कुटुंब वारसांना मदतीची मागणी करण्यात आली त्याचा विचार करण्यासाठी पक्ष गटनेत्यांची बैठक घेऊन मार्ग काढण्याच आधासन मुख्यमंत्री फडनवीस यांनी दिलं आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याबद्दल प्रक्रिया सुरू आहे भीमा कोरेगाव प्रकरणात देखील हे तपासून पाहिलं जाईल मात्र पोलिसांवर हल्ले करण्याच्या गंभीर गुन्ह्यांमधले खटले मागे घेता येणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विजयराव औटी यांची आज बिनविरोध निवड झाली सभागृहात एकमतानं निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं सभागृह नेते देवेंद्र फडनवीस आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी औटी यांना त्यांच्या जागेवर सन्मानानं बसवलं सभागृहानं त्यांना शुभेच्छा दिल्या राज्यात वाळू उपशावर निर्बंध असल्याच्या पार्श्वभूमीवर वाळूची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी औष्णिक वीज प्रकल्पातून निघणा या राखेपासून वाळू तयार करण्याचा प्रस्ताव तयार असून तो मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी पाठवला आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यात असलेल्या इंदलगाव इथं जप्त वाळूचा बेकायदा लिलाव आणि वाळूची तस्करी होत असल्याबद्दल लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती या प्रकरणाची येत्या आठ दिवसात विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं महसूल मंत्र्यांनी सांगितलं रस्ते अपघातातल्या जखमींवर तात्काळ मोफत औषधोपचार देणाऱ्या बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच या योजनेची अंमलबजावणी सुरू होईल असं आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांनी विधानपरिषदेत सांगितलं यासंदर्भात भाजपाचे प्रसाद लाड यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती

महाराष्ट्र सरकारनं पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना तीन महिन्यांची मुद्तवाढ दिली आहे मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं काल रात्री उशीरा या मुदतवाढीला मंजुरी दिली वाशिम जिल्ह्यातील रिसोड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकी साठीची प्रक्रिया सध्या सुरु आहे

मुंब्रा पोलीसांना ठाणे आणि दिवा परिसरातून मध्यरात्री स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे

यामुळे या मार्गावर दिवसातून सव्वा दोन तासाचा ब्लॉक राहील त्यामुळे इंद्रायणी एक्सप्रेस आणि शिर्डी पंढरपूर तसंच पंढरपूर शिर्डी साईनगर एक्सप्रेस या तात्पुरत्या बंद राहतील